रांची इथं आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात त बिलत होत सोग शास्त्रात संशोधन व्हावं विविध उपचार पद्धतींमध्यव्रिगाचा वापर व्हावा तसंच घराघरात योग पोहोचावा अशी अपक्त पंतप्रधानांनी व्यक्त कल्ली

सिडनीतलं ऑपपीहाऊस पश्सिचं आयफ्वि टॉवर चीन मधलं शाओलिन टेंपल अमश्कितिलं वॉशिंग्टन स्मारक अशी ऐतिहासिक ठिकाणंही काल योगदिन सोहळ्याची साक्षीदार ठरली सियाधिनच्या गोठवणाऱ्या थंडीतही जवानांनी योगासनं कली लदाखच्या पूर्व भागात प्रत्यक्ष नियंत्रण रस्त्र तर भारत आणि चीनच्या लष्कराच्या जवानांनी संयुक्तपणयीगाभ्यास कला योगदिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम नांदह्मध्यझिला योगाच्या माध्यमातून आपलं जीवन आरोग्यदायी बनवण्याचा प्रयत्न करूया असं आवाहन मुख्यमंत्री दक्षि फडणवीस यांनी या कार्यक्रमात कलि यावछी योगगुरु स्वामी रामदक्षिबाबा खासदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार डॉ तुषार राठोड उपस्थित होत कोचवर्षी क्रिच ठिकाणी क्रि लाख दहा हजारांपध्या अधिक लोकांनी योगसाधना क्व्यिाचा के नवा विक्रम काल इथं नोंदवलं गली नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत योग दिनाचा कार्यक्रम झाला भारतीय संस्कृती इतिहास आणि वारसा यांचं प्रतीक योगशास्त्र आहआणि जगामध्यव्याला मान्यता मिळाली आहा ही भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आह असं प्रतिपादन गडकरी यांनी यावळी कलि राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्य स्विवं प्रमुख शहरांत आणि अनक्त लहान मोठ्या गावांमध्य ग्रीग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विविध संस्था संघटना खाजगी सरकारी कार्यालयांनी या कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घत्त्वा

ह बिधाकि राजकीय किंवा धार्मिक नसून मुस्लिम महिलांना न्याय मिळवून दक्षिरं असल्याचं प्रसाद यांनी यावछी सांगितलं मात्र विरोधकांनी या विधयक्ताला जोरदार विरोध कल्ला जी एस टी वस्तू आणि सद्ती कर परिषदद्ती नव्या आर्थिक वर्षातली पहिली बैठक काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतखली झाली या बैठकीत व्यवसाय नोंदणीसाठीचशियम शिथिल करून त्यासाठी आधार क्रमांकही वापरता यईक असा निर्णय झाला

आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी राज्यसरकार वचनबद्ध आहञिशी म्वाही कस्तिकर यांनी यावळी दिली सर्व पात्र शक्किऱ्यांना लाभ मिळध्विंत कर्जमाफी योजना सुरूच राहील असं सहकार मंत्री सुभाष दध्यमुख यांनी काल विधानपरिषदत्त प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदक्तराज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं त्यांनी विरोधकांच आरोप फ्टिळून लावल सरकारनं क्विखा विविध लोकोपयोगी कामांमुळ जनता समाधानी आह म्हणूनच लोकसभा निवडणुकीत जनता भाजपाला भरभरून मतं दिली असं तम्हिणाल मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पद्व्युत्तर प्रवधीसाठी आणलचीआरक्षण विधाक्र विधानसभी संमत कळि होत काल विधानपरिषदस्की ता क्रिमतानं मंजूर झालं

मुख्यमंत्री दक्के फडणवीस आणि आंध्रप्रदक्कमुख्यमंत्री वाय

मिलिंद जोशी यांनी काल पूण्यात आयोजित पत्रकार परिषदक्षही माहिती दिली यावछी बोलताना जोशी म्हणालठ विधिमंडळामध्ये जे आधासन दिलेलं आहे त्यांनी ताबडतोब तो कायदा करावा आणि आमचं त्यांना सांगणं आहे की आता आम्हाला तारीख सांगा आणि हे अधिवेशन संपलं की निवडणूका आहेत आणि पुढचं काय होईल ते माहीत नाही त्यामुळं आता बोलणं खूप सोपं आहे की आम्ही कायदा करु तरी त्याची तारीख सांगावी आणि अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी माणसाचा अधिमान बिंदू आहे आणि मला अतिशय खेदानं नमूद करावसं वाटतं की विधिमंडळामध्ये एकदाही यासंदर्भामध्ये कुठल्याही पक्षाकडून चर्चा झालेली नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य संस्था एवढ रान उठवतय तर मुख्यमंत्र्यांनी एखादी त्याच्यवर भाष्य करु नये या गोष्टीचा अतिशय खेद वाटला आणि बडोद्याच्या संमेलनामध्ये त्यांनी सांगितलेलं होत की मी साहित्यिकांचं शिष्टमंडळ हेऊन पंतप्रधानांकडे आम्ही जाऊ तर ते वचन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावं अजूनही वेळ गेलेली नाही विकास पालघर पालघर जिल्ह्यातल्या नारिंगी गावाजवळच्या जुली बधीवा पर्यटनदृष्ट्या विकास झाला तर स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ

या बस्तिषी पाहणी करून त्यांनी स्थानिकांशी चर्चा कल्ली